या आधी या चौघांना येत्या ब्धवारी फाशी दिली जाणार होती त्यासाठी डेथ वॉरंटही बजावण्यात आलं होतं मात्र चार दोषींपैकी मुकेश सिंग यानं राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला हा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळून लावला मात्र दयेच्या अर्जासंदर्भातल्या नियमामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे

महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला काल अटक केली

सीमा लढ्यातल्या हतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि विविध मराठी संघटनांनी बेळगाव इथं घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात यड्रावकर सहभागी झाले होते ते हुतात्म्यांना अभिवादन करत असतानाच पोलीसांनी त्यांना अटकाव करून खासगी वाहनात बसवून कोल्हापूरकडे परत पाठवलं आर्थिक समुद्धी आता फक्त मुंबईसारख्या महानगरांमध्येच मर्यादीत न राहता ती गावागावातल्या गोरगरीब महिलांच्या घरातही पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली देशभरातल्या महिला बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये औरंगाबाद इथल्या प्रज्ञाशील स्वयंसहाय्यता समूहाचा समावेश आहे

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे तुषार रणे तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची निवड झाली अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारीप बहुजन महासंघाच्या प्रतिभा बापूराव भोजने यांची तर उपाध्यक्षपदी सावित्री हिरसिंग राठोड यांची निवड झाली आहे भाजपचे सात सदस्य मतदान प्रक्रियेबाहेर पडल्यानं भारीप बह्जन महासंघाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला वाशिम जिल्हापरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ श्याम गाभणे यांची बिनविरोध निवड झाली

धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यानं रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली भाजप उमेदवार राजन तेली यांनी अर्ज मागे घेतल्यानं दौंड हे एकमेव उमेदवार होते त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली

ते काल पूर्णा इथं रेल्वे मार्ग दहेरीकरण कामाची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते अकोला ते पूर्णा पूर्णा ते सिकंदराबाद आणि पूर्णा ते मनमाड या मार्गाचं विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान नांदेड नजिक लिंबगाव ते च्डावा दरम्यान रेल्वे फाटकाच्या कामाकरता आज आणि उद्या या मार्गावर तीन तासाचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे नगरसोल ते नांदेड ही गाडी परभणीपर्यंत धावेल काचीगुडा ते नरखेड आणि काचीगुडा मनमाड प्रवासी गाडी उशीरा धावणार आहे औरंगाबाद इथं येत्या पाच ते नऊ फेब्रवारी दरम्यान सातवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे महोत्सवाचे संचालक सिनेसमीक्षक अशोक राणे यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली औरंगाबाद इथं प्रोझोन मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटग्रहात आयोजित या महोत्सवात विविध भाषांमधील आणि राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनासह आणि सिनेक्षेत्राशी संबंधित परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान राणे यांच्या सिनेमा पाहणारा माणूस या आत्मकथनाचं प्रकाशन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं झालं सिनेमात सर्व कलांचा समावेश असतो तरी सिनेमा पाहणाऱ्याला हिणवलं जातं याची खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली

नांदेड जिल्ह्यात होट्टल इथं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी बोलतांना चव्हाण यांनी पर्यटन स्थळांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली तीन दिवस चालणाऱ्या या होट्टल महोत्सवात आज चाल्क्य स्थापन कला या विषयावर चर्चासत्र पखावज बासरी ज्गलबंदी आणि लावणीनृत्य होणार आहे उद्या गीतरामायण लोकसंगीत आणि निरंजन भाकरे यांच्या भारूड सादरीकरणानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे

पंडित बिरजू महाराज बौध्द भिक्खू गेशे कालसाँग शेरब महागामीच्या संचालक पार्वती दत्ता इतिहासतज्ज्ञ डॉ दुलारी कुरैशी यांनी दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन केलं काल पहिल्या दिवशी बौद्ध जप परंपरा विषयी कर्नाटक मधल्या ड्रेपंग गोमांग मठातील बौद्ध भिक्खूचं सादरीकरण झालं

येत्या आठ फेब्रवारीला नागपूरच्या धनवटे सभागृहात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे

औरंगाबाद इथं महापालिकेची सर्व आरोग्य केंद्रं रेल्वेस्थानक बसस्थानक बाजारपेठेत ही लस देण्यात येणार असल्याचं महापौर नंद्क्मार घोडेले यांनी सांगितलं

ते काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते दरम्यान मुंडे काल गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या प्ण्यतिथी कार्यक्रमातही सहभागी झाले माजी मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ड्ग डिस्कवरी अॅण्ड डेव्हलपमेंट लॅब टू क्लिनिकया विषयावरच्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला कालपासून प्रारंभ झाला अमेरिकेत औषध निर्माण शास्त्रात कार्यारत तज्ज्ञ प्राध्यापक उमेश बनकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलतांना बनकर यांनी आध्निक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कल्पनेचं रुपांतर उत्पादनामध्ये करणं आवश्यक असून त्यादृष्टीनं संशोधकांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं

पैठण औरंगाबाद रस्ता खड्डेमुक्त असावा पैठण तालुक्यातली अपूर्ण विकासकामं नाथषष्ठीपूर्वी पूर्ण करावीत आदी सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या राष्ट्रीय नागरिक संशोधन कायदा सीएए एनआरसी तसंच एनपीआर लागू न करण्याची मागणी परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे नायब तहसीलदार परमानंद गावडे यांना समाजाच्या वतीनं काल एक निवेदन सादर करण्यात आलं

चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर इथं झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला

नाडकर्णी यांच्या निधनानं क्रिकेटमधलं जादुई गोलंदाजीचे पर्व संपलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त होत आहे